प्रधानमंत्र्यांनी आज कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दुरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्यासह गुजरात हरियाणा केरळ पश्चिम बंगाल छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीनं राबवली पाहिजे त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं आतापासूनच तयारी करणं आवश्यक असून लसीच्या साठवणीसाठी शीतगृह उभारणीवर राज्यांनी आतापासूनच लक्ष द्यावं असं पंतप्रधानांनी सांगितलं करोना विषाणू बाधित रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूची लस आणि तीचं वितरण यासंदर्भात राज्यात एका कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याचं सांगितलं कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसंच प्रतिबंधित क्षेत्र निश्विती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगावं असंही मुख्यमंत्री म्हणाले पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणं पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणं हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढवणं एन्टीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आलेल्या मात्र लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करणं या गोष्टींवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिवांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणानुसार महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्यांच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे राज्यात लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते आगामी काळात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्याबाबत विचार सुरु असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या कोरोनास्थितीविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातली कोरोनास्थिती तेर राज्याच्या तुलनेत समाधानकारक असून यापूढे ज्या घटकांकडून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचं ते म्हणाले

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीनंतर रुग्णसंख्येत होत असलेली वाढ आजही कायम राहिली

आज केवळ सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

सिंध्दुर्गात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला

धुळे शहर आणि जिल्ह्यात दिवाळी नंतर नागरिकांमध्ये कोरोनविषयी बेफिकिरी दिसून येत आहे

मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या निःक्षारीकरण प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल दिले मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल या प्रकल्पाचा कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काल महापौरांची निवासस्थानी भेट घेऊनआपल्या मागण्यांचं निवेदन दिलं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर संक्तवसुली संचालनालयानं छापे घातले याशिवाय सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही छापे घातले आणि विहंग सरनाईक यांच्याकडील संगणक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली

देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका असल्यानं ही अॅप्स बंद करत असल्याचं केंद्रीय ज़ेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अली सप्लायर्स अलिबाबा वर्कबेंच लालामुव्ह डिया स्नॅक व्हिडिओ कॅमकार्ड फ्री डेटिंग एप कॅशियर वॉलेट मँगो टीव्ही या एप्सचा यात समावेश आहे

उपस्थितांना मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले की स्वयंसिद्धता म्हणजे आत्मनिर्भरता भारतात विविध क्षेत्राच्या जीडीपीचा वाटा कृषी आणि ग्रामीण क्षेत्रापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे

यासाठी ग्रामीण स्तरावर व्यवसाय उद्योगांना प्राथमिकता देणे आणि पर्यायी उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे

त्यासोबतच राष्ट्रीय टपाल सप्ताह दरम्यान भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांच्या चित्रांकनातून चित्र पोस्टकार्डच्या संचाचं प्रकाशनही या कार्यक्रमामध्ये होईल

या विशेष लिफाफा आणि चित्र पोस्टकार्डचं प्रकाशन महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश चंद्र अग्रवाल आणि पोस्टमास्टर जनरल डिया पोस्ट मुंबई विभाग स्वाती पांडे यांच्या हस्ते होणार आहे राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना केंद्र सरकारनं मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी असल्याचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आलं नाही असं ते म्हणाले

या बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याकरता जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कृषी विभागालायाबाबत निर्देश दिले आहेत

ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे श्वे लवंगी श्वेल्या भैरवनाथ साखर कारखान्याकडे जाणारा ट्रक्टर काल पेटवून देण्यात आल्यामुळ वाहतुकीचा खोळंबा झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं

जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारांनी आजपर्यंतची सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठली

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहीलं विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रुपांतर झालं असून चक्रीवादळ निवार हळूहळू तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावरच्या दिशेनं पुढे सरकत आहे